विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

दिवशी बहतांश उमेदवारांचे अर्ज दाखल

अधिकारी प्रशिक्षणानानंतर सेवेत दाखल

डी पी च्या पंधरा टक्के असून त्यात सरकारचा वाटा नऊ टक्के आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं

कोविडमधून बाहेर पडत असताना रोजगाराला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा तिसरा टप्पा राबवण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं या योजनेअंतर्गत नव्या पात्रताधारक कर्मचाऱ्यांना आगामी दोन वर्ष अन्दान देण्यात येईल

केंद्र सरकारनं दहा महत्वाच्या क्षेत्रांमधे उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहनपर अन्दान देण्याची योजना जाहीर केली आहे याम्ळं भारतीय उद्योजकांना जागतिक पातळीवरच्या स्पर्धेला सामोरे जाताना मदत होणार आहे कालच या संदर्भातला निर्णय या मंत्रिमंडळानं घेतला आहे

निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी लाईन ऑफ क्रेडिट करिता एक्झीम बँकेला तीन हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे

हर्षवर्धन यांनी काल महाराष्ट्रासह सात राज्यांचे म्ख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करुन तिथल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला जास्तीत जास्त संख्येनं कोविड चाचण्या करण्यावर भर द्या असा सल्ला डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी दिला कोरोना काळात महाराष्ट्र राज्यानं सामान्य माणसाला केंद्रबिंद् मानून जे नाविन्यपूर्ण निर्णय घेतले त्याबद्दल डॉक्टर हर्षवर्धन यांनी यावेळी कौत्क केलं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यावेळी उपस्थित होते कोरोना नियंत्रणासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणे एच आर सी टी

दरम्यान राज्यातील सर्व खासगी डॉक्टरांना पंतप्रधान गरीब कल्याण निधी अंतर्गत विमा संरक्षण मिळण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केली त्यावर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य काळजी घेत विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना सर्व विभागीय आय्क्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदांचे म्ख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात आल्या आहेत राज्यातील सामाजिक सौहार्द वाढविण्याच्या दृष्टीनं सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असं आवाहन राज्याचे कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे या सप्ताहांतर्गत धर्मनिरपेक्षता जातीयवाद विरोध आणि अहिंसा यावर भर देणाऱ्या सभा चर्चासत्रे आणि परिसंवादाचं ऑनलाईन किंवा वेबिनार पद्धतीनं आयोजन करण्यात येईल

यावर्षी कोरोना मुळं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय विधीमंडळाच्या कामकाज समितीनं घेतला आहे माञ म्ंबईत अधिवेशन घेण्यात येत असेल तरी या अधिवेशनात विदर्भावर क्ठलाही अन्याय होणार नाही असं सांगून अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर मध्ये घेण्याचा विचारही सुरू असल्याची माहिती विधासभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदीया इथं दिली

अभिजित वंजारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आज उपस्थित झाले होते यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसह विभागीय आय्क्त कार्यालयात शक्तिप्रदर्शन करण्यात आलं वंजारी यांचा मतदारांशी चांगला संपर्क असल्यानं ते जिंकतील असा मला विश्वास आहे असं थोरात यांनी सांगितलं महाविकास आघाडीतील तीनही पक्ष सोबत असून पदवीधर मतदार संघाच्या पाचही जागा आम्ही जिंकू असा विश्वास थोरात यांनी यावेळी व्यक्त केला नागपूर पदवीधर मतदार संघातून भाजपातर्फे आपला नामांकन अर्ज भरण्याअगोदर विदयमान महापौर संदीप जोशी यांनी भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आज नागप्रच्या विभागीय आय्क्त कार्यालयात जोशी यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे याप्रसंगी विधानपरिषद आमदार अनिल सोले भाजपचे महामंत्री चंद्रशेखर बावनक्ळे उपस्थित होते

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडण्कीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज वीस उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले

अमरावती शिक्षण मतदार संघात भाजपतर्फे प्रा

नितीन धांडे तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे दिवाळी राज्यपालगडकरी या दिवाळीत राज्यपालांचे निवासस्थान असलेला राजभवन परिसर पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी उजळणार आहे स्थानिक स्वदेशी उत्पादनांना मदत करण्याच्या हेतूनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवनातील सर्व कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त मिठाईसह आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेले पर्यावरण स्नेही आकाश कंदील भेट दिलेत दिवाळी हा एक महत्त्वपूर्ण सण प्रकाशानं अंधारावर मात करण्याचा सण दिवाळीच्या नागपूरकर जनतेला भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना मित्र आणि चाहत्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही हार्दिक श्भेच्छा दिल्या आहेत कोरोनाची भीती अजून संपलेली नाही सण उत्साहात साजरा करा आणि आनंद ल्टा मात्र कोरोनाचे सर्व नियम कठोरतेनं पाळून याला साजरा करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं पून्हा एक नवं पर्व नवीन आशा घेऊन नवं वर्ष येणार आहे आपल्या जीवनातील अंधाराचे क्षण प्रकाशमय होतील सकारात्मकता आणि आत्मविश्वास कायम ठेवा असंही गडकरी यांनी म्हटल्याची माहिती हिंद्रस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं दिली आहे अंगणवाडी सेविका मानधन एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे कोरोना काळात लाखो बालके स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवणे तसंच माझे कृटंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे त्यामुळं दिवाळीपुर्वीच भाऊबीज भेट देण्यात येत असल्याचं राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी सांगितलं

पिक स्पर्धा खरीप पणन हंगाम पिकांची उत्पादकता वाढावी यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिक स्पर्धा योजनेत भंडारा जिल्ह्यातील हरभरा पिकाचा समावेश करण्यात आला असून रब्बी हंगामातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असं आवाहन भंडारा जिल्ह्याचे कृषी आधिकारी हिंदूराव चव्हान यांनी केलं आहे राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात आणि उत्पादकतेत वाढ करण्यात येते अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीनं नवनवीन अदयावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल यामुळं कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचं योगदान मिळेल तसंच त्यांचं मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उददेश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे

सी सी

यावेळी अधिका यांच्या पथसंचालनाचं निरीक्षण राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी प्रशिक्षण अकादमीचे समादेशक मेजर जनरल आलोक बेरी यांनी केल कैडेट दिपक शर्मा यांना कनिष्ठ श्रेणीच्या पाठयक्रमाच्या यादीमध्ये महानिदेशक बैटन ऑफ़ ऑनरनं गौरवण्यात आलं या प्रशिक्षणार्थी कॅडेटसना दोन महीन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत प्रशिक्षण दिलं जातं ज्यामध्ये शारिरिक प्रशिक्षण योग ड्रिल व्यक्तिमत्व विकास तसंच स्वच्छ भारत अभियान कचरा व्यवस्थापन आपत्ति व्यवस्थापन यासारख्या सामाजिक जाग़ती कार्यक्रमाविषयीच्या उपक्रमांचा समावेश असतो